अल्पमुदतीच्या व्याजदरात घट झाल्यानं ग्रह तसंच वाहन कर्जाच्या हप्त्यांची रक्कम तसंच हप्त्यांची संख्याही कमी होणार आहे सर्व बँकांनी सर्व प्रकारच्या कर्जवसुलीचे हप्ते तीन महिन्यांपर्यंत वसूल करू नयेत असंही दास यांनी म्हटलं आहे

कोरोनामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता असून भारताच्या विकास दरातही घट होण्याची शक्यता दास यांनी वर्तवली

बँकेनं कमी केलेल्या व्याज दराचा ग्राहकांना लवकरात लवकर लाभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करताना कर्ज हप्त्यांच्या वसुलीला दिलेली तीन महिन्यांची स्थगिती मोठा दिलासा देणारी असल्याची भावना अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केली देशाची अर्थव्यवस्था या संकटाचा सामना करण्यासाठी भक्कम असल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे यामुळे उद्योग व्यवसायांवरचा व्याजाचा ताण कमी होईल त्यामुळे आर्थिक व्यवहारांना गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

दरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी राज्यातल्या हॉटेलांना खाद्यपदार्थ घरपोहोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र खाद्यपदार्थ शिजवणारे तसंच पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि कोरोना सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी असं पवार यांनी सांगितलं राज्य सरकारने लष्कराला लिहिलेलं पत्र हे फक्त लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्याप्रतंच मर्यादित असल्याचा खुलासाही उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे

ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक ताण पडला तर थोडा सहन करावा आणि प्रत्येकानं आपल्यापेक्षा वंचिताला मदतीचा हात द्यावा अस आवाहन पवार यांनी केलं कोरोना विषाणू प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी पूर्णवेळ घरात थांबणं आवश्यक असल्याचं पवार यांनी नमूद केलं अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून विचारलेल्या प्रश्नांनाही पवार यांनी उत्तरं दिली

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंबंधी सर्व राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे चर्चेदरम्यान ते बोलत होते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातून चर्चेत भाग घेतला

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेड क्रॉस संघटना स्वयंसेवी संस्था आणि धार्मिक संस्थांची मदत घेण्याचा सल्ला त्यांनी दिला

दिव्यांग बांधवांची विशेष काळजी घेणं आवश्यक असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे या किटमध्ये धान्य तेल इत्यादी साहित्यासह सॅनिटायझर मास्क रुमाल साबण डेटॉल फिनेल अशा आरोग्यविषयक साहित्याचाही समावेश असेल

ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते कोरोनाबाधितांवर योग्य पद्धतीनं उपचार सुरू असल्यामुळे रुग्णांचा उपचारांना योग्य प्रतिसाद मिळून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उपचारादरम्यान कोरोनाग्रस्तांच्या सलग दोन चाचण्या नकारात्मक आल्यावर तो बरा होतो आणि त्यानंतर रुग्णाला सुटी मिळते त्यामुळे कोरोना बरा होतोच हे सर्वांनी लक्षात घ्यावं असं टोपे यांनी सांगितलं सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णसेवा सुरू ठेवावी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा असावा यासाठी रक्तदात्यांनी रक्तदान करावं असं आवाहन टोपे यांनी केलं

ते पुढे म्हणाले जो मंत्र आहे या सर्व कोरोनाव्हायरस पासून दूर राहण्याचा तो म्हणजे सोशल डिस्टन्सीइन मेनटेन करा सुरक्षित अंतर ठेवा कुठल्याही परिस्थितीत आपण गर्दीमध्ये जाऊ नका आणि एकच मंत्र मी याठिकाणी सांगेल मी घरी थांबणार मी करोणाला हरवणार या विचाराने मीच माझा रक्षक हा ब्रिज घेऊन खऱ्या आर्थाने आपण सर्वांनी आपले वर्तन ठेवणं आवश्यक आहे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक सेवा या सर्व करत असतांना सोशल डिस्टन्सचा नियम जरूर पळाला आणि तुम्ही सुरक्षित राहा आणि तुम्ही समाजाला सुरक्षित ठेवा राज्य आणि देश सुरक्षित ठेवा

त्यांनी आपल्या ड्वीट संदेशात या सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदनही केलं आहे

मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या विभागीय आय्क्तांशी द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला केंद्र सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज तसंच राज्य शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून त्यांना तात्काळ धान्य मिळेल त्यांची उपासमार होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली या बैठकीनंतर राज्याला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढवत असल्याचंही त्यांनी सांगितलं वस्तुंचा पुरवठा व्यवस्थित होत राहील ग्रामीण भागातून द्ध संकलन व्यवस्थित केलं जाईल राज्यात अडकलेल्या परराज्यातल्या नागरिकांची प्रशासन व्यवस्थित काळजी घेईल असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असून स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिरे घ्यावी मात्र अनावश्यक गर्दी होऊ देऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं वेळीच उपचार झाले तर कोरोना बरा होऊ शकतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले

त्याकडे लक्ष वेधून याबाबत तातडीने निर्णय करावा असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे

या योजनेअंतर्गत मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना एप्रिल मे आणि जून या महिन्यांकरता सवलतीच्या दरात प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांनी काल नाशिक इथं ही घोषणा केली या निर्णयानुसार औरंगाबादसह विभागातल्या जालना नांदेड बीड परभणी उस्मानाबाद लातूर हिंगोली या जिल्ह्यांतल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल एका उच्च स्तरीय समितीची बैठक झाली या बैठकीत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला

स्वच्छतेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत केंद्र सरकारनं त्यांना स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रॅण्ड एम्बसेडर म्हणून नियुक्त केलं होतं राजयोगिनी जानकी दादी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे

जास्तीत जास्त लोकांनी या संकटावर मात करण्यासाठी मदत करावी असंही त्यांनी आपल्या द्विटमध्ये म्हटलं आहे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही पन्नास लाख रुपये मदत दिली आहे

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असल्याचं कामगार गरीबांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे त्यांना मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था तसंच नागरिकांचे गट पुढे आले आहेत गरजूंना अन्नधान्यासह मास्क आणि सॅनिटारझरचं देखील वाटप करण्यात येत आहे नांदेड जिल्ह्यातल्या नरसी शहरानजिकच्या गरीब वस्तीत रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी काल प्रतीक्टंब धान्य तेल तसंच भाजीपाल्याचं वाटप केलं

बिलोली नगर पालिकेच्या नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांनीही दोन महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यार असल्याचं सांगितलं आहे

लातूर जिल्ह्यात उदगीर जवळ लोणीमोड इथं वस्तीत राहणाऱ्या गोरगरीब लोकांना विश्व हिन्द्र परिषदेनं मदत केली

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथंही एकता मित्र मंडळाच्या वतीनं गावात फिरणाऱ्या भिकाऱ्यांसाठी जेवण उपलब्ध करून देण्यात आलं उस्मानाबाद इथल्या अन्नपूर्णा या तरुणांच्या गटानं शहरातले गरजू गरीब शासकीय तसंच खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी जेवणाचे डबे दिले याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर उस्मानाबाद शहरातील दवाखान्यात उपचारासाठी आलेले रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना आणि गोरगरीब लोक त्यांच्या घराची लॉक डाऊनलोड मुळ चूलही पेटनं उघड आहे अशा गोरगरिबांना या तरुणानी सोशल मीडियावर आवाहन करून डब्याची आवश्यकता आहे का याची माहिती घेतली

नगरसेवक सुनिल रोचकारी समाजसेवक विजय भोसले स्वीकृत नगरसेवक अभिजित कदम यांनीही गरजू तसंच गरीबांना अन्नदानाच्या कामासाह तुळजापूरात स्वच्छतेचं काम हाती घेतलं आहे

त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

दरम्यान नांदेड जिल्ह्यात शेतीच्या कामाला मजूर येत नसल्यामुळे शेतकरी कुटुंबातल्या सर्वच सदस्यांना हळद काढणीचं काम करावं लागत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सरपंच ग्रामसेवक तलाठी तसंच महिला बचत गटाच्या सदस्यांचा समावेश असलेल्या या समितीनं जीवनाश्यक वस्तूंची साठेबाजी होऊ नये तसंच नागरिकांची गर्दी होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत

या संशयिताच्या लाळेचा नम्ना प्णे इथं तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे

या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास विभागांतर्गत चौकशी करून दंडित करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे बीड जिल्हा प्रशासनानं जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत कोणत्याही पद्धतीने छ्पी प्रवासी वाहतुक होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक करणाऱ्या वाहनांचीही कसून तपासणी केली जाणार आहे जिल्ह्यात कृषी निविष्ठांची दुकानं सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत सुरू राहणार आहेत

या कालावधीत क्रषी निविष्ठा विक्रेत्यांनी विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांनी दिले आहेत

उपचारासाठी आवश्यक साहित्याची प्रशासनाने सरकारकडे मागणी केली आहे चव्हाण यांनी सर्व संबंधितांशी द्रध्वनीवरून संपर्क साधून घाटी प्रशासनाला अत्यावश्यक वस्तूंची त्वरीत पूर्तता करावी अशी सूचना केलेली आहे

दररोज नियमित औषधं घ्यावी लागणाऱ्या गरीब रूग्णांना जिल्हा नियोजन निधीतून एक महिन्यांची औषधे घरपोच मोफत देण्यात यावी असं ठाकूर यांनी म्हटलं आहे

भाजी बाजारात नागरिकांनी विशिष्ट अंतरावर उभं राहूनच भाजीपाला खरेदी केला प्रशासनाच्या आवाहनाला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत सेलू नगरपालिकेनं रेल्वे स्थानक परिसरात जंतुनाशक सॅनिटायझरची फवारणी सुरु केली आहे

उदगीर तालुक्यात लोणी इथल्या तरुणांनी केंद्रे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काल रक्तदान केलं

जमावबंदीच्या कालावधीमध्ये इतर सर्व खाजगी वाहनांना पेट्रोलपंप चालकांनी इंधनाचा प्रवठा करु नये तसंच खाजगी दचाकी आणि चारचाकींना रस्त्यावर फिरण्यास सक्त मनाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत

या ग्रामीण रुग्णालयाचं बांधकाम झालं असून अद्याप ते सुरु झालेलं नाही सध्याच्या परिस्थितीत हे रुग्णालय सुरु होण्याची गरज असल्याचं वरपुडकर यांनी आरोग्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे

दरम्यान पीक काढणीसाठी शेतात मजूर नसल्यानं शेतकऱ्यांना यंत्राच्या सहाय्यानं पीक काढणी करु द्यावी यंत्र घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवू नये अशी सूचना पवार यांनी औसा पोलिसांना केली आहे